क्वालालंपूर इथं सुरू असलेल्या मलेशिया मास्टर्स बॅंडमिंटन स्पर्धेत महिलांच्या उपांत्यपूर्व फेरीत पी व्ही सिंधु आणि सायना नेहवाल यांची धडक प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी भारताची अर्थव्यवस्था पाच ट्रिलियन डॉलरइतकी करण्याचं लक्ष्य साध्य करण्यासाठी सर्व भागधारकांनी विशेष प्रयत्न करण्याचं आवाहन केलं आहे

असं मोदी यांनी म्हटलं आहे प्रधानमंत्री मोदी यांनी आज नीती आयोगात ज्येष्ठ अर्थशास्त्रज्ञ खासगी उद्योगपती उत्पादन प्रवास आणि पर्यटन परिधान आणि रोजच्या वापरातल्या वस्तुंचे निर्माते कृषी विज्ञान आणि औयोगिक आणि वित्तीय क्षेत्रातल्या तज्ञांशी संवाद साधला अर्थसंकल्पा अगोदरच्या चर्चेचा भाग म्हणून ही बैठक झाली भारताच्या अर्थव्यवस्थैत कमजोर स्थितीतूनं मजबूत स्थितीत उसळी मारण्याची क्षमता आहे हे सिद्ध केलं आहे ते म्हणाले की पर्यटन नगरविकास पाय़ाभूत विकास आणि कृषी आधारित उद्योग यांच्यात अर्थव्यवस्थेला पुढे घेऊन जाण्याची आणि रोजगार निर्मितीची प्रचंड क्षमता आहे असंही ते म्हणाले भारत ही अमर्यादित शक्यतांची भूमी आहे असं सांगताना प्रधानमंत्री मोदी यांनी वास्तवता आणि आकलन यातील दरी भरून काढण्यासाठी प्रयत्न करण्याची विनंतीही सर्व भागधारकांना केली सकारात्मक वातावरण तयार करण्यात आणि विचारांचा विकास करण्यास मदत करते असं सांगत प्रधानमंत्री म्हणाले की दोन तास चाललेल्या या बैठकीत प्रत्यक्ष क्षेत्रात काम करणा या व्यक्ती तसंच विविध क्षेत्रातले तज्ञ यांच्यात विचारांची देवाण घेवाण झाली यामुळे धोरणकर्ते आणि विविध भागधारक यांच्यातील चांगला ताळमेळ प्रस्थापित व्हायला मदत होईल असं ते म्हणाले

या अधिकार्यांच्या विनंतीवरून सरकारनं ही भेट आयोजित केली आहे परराष्ट मंत्रालय प्रवक्ते रविश कुमार यांनी सांगितलं की जम्मू आणि काश्मीरमध्ये कशा प्रकारे स्थिती पूर्ववत करण्यात आली त्याची प्रत्यक्ष माहिती करून घेण्याचा या भेटीचा उद्देष्य आहे राजनैतिक अधिकारी नागरिक आणि राजकीय नेत्याना भेटतील प्रवक्ता म्हणाला की युरोपीय संघाला शिष्टमंडळ अधिक व्यापक हवं होतं अगदी अल्पकालीन सूचनेवरून ही भेट आयोजित केली आहे परदेशी राजद्तांना जम्मू काश्मिरची भेट घ्यायला परवानगी दिल्याबद्दल कॉग्रेसनं केंद्र सरकारचा निषेध दिला आहे नवी दिल्लीत कॉग्रेस नेते जयराम रमेश यांनी हा निषेध नोंदवला आहे केंद्र सरकार विरोधी पक्षांच्या नेत्यांना मात्र जम्मू काश्मिरची भेट घ्यायला परवानगी देत नाहीत असं ते म्हणाले जम्मू काश्मीरचे उपराज्यपाल गिरीशचंद्र मुर्मू यांनी त्यांच्या तीनही सल्लागारांना त्यांना देण्यात आलेल्या विभागांमध्ये मंत्रीपदाचे अधिकार दिले जगभरातल्या सर्वाधिक उंचीवरच्या सीयाचीन या लष्करी तळाला आज सकाळी लष्कर प्रमुख जनरल मनोज मुकूंद नरवणे यांनी भेट दिली लष्कर प्रमुख म्हणून पदभार स्वीकारल्या नंतरची नरवणे यांची ही सीयाचीनला पहीली भेट आहे सीयाचीन इथल्या युद्ध स्मारकाला भेट देऊन त्यांनी आदरांजली वाहिली सीयाचीनच्या तळावर उत्कृष्ट काम करण्या या अधिका यांना नरवणे यांनी सन्मान चिन्हं बहाल केली लोकसभेपासून पंचायत स्तरावरच्या निवडण्का एकत्रित व्हायला हव्यात त्यामुळे राजकारणातली धनशक्ति कमी करण्यासाठी सर्वसामान्यांना जागरूक करता येईल असं उप राष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनी आज सांगितलं हैदराबादच्या इंडियन स्कूल ऑफ बिजनेसनं आयोजित राजकारणातली धनशक्ति या दोन दिवसांच्या परिषदेत नायडू आज बोलत होते दिल्ली जवळच्या वझरीबाद परिसरात झालेल्या चकमक प्रकरणी आयसिस या दहशतवादी संघटनेच्या तीन दहशतवाद्यांना आज दिल्ली पोलिसांनी अटक केली दिल्ली पोलिसांच्या विशेष दलाचे उपायुक्त पी एस खुशवाह यांनी ही माहिती दिली मुंबई पोलिसांच्या पथकानं फरार गुन्हेगार एजाज लकडवाला याला पटना इथून काल अटक केल्याची माहिती मुंबईचे पोलीस आयुक्त संजय बर्वे यांनी दिली ते मुंबईत आज झालेल्या वार्ताहर परिषदेत बोलत होते अमेरिका इराण वादाच्या पार्श्वभूमीवर होत असलेल्या घडामोडींवर भारत बारकाईनं लक्ष ठेवून आहे असं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते रविश क्मार यांनी म्हटलं आहे ते आज नवी दिल्लीत वार्ताहरांशी बोलत होते आखातामधली परिस्थिती लवकरात लवकर सामान्य व्हावी ही भारताची भूमिका असून यासंबंधी भारतानं दोन्ही देशांच्या प्रमुखांची चर्चा केली असल्याचं त्यांनी सांगितलं याच मुद्दयावर भारताचे परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी इराण संयुक्त अरब अमिराती जॉर्डन आणि ओमानच्या परराष्ट्र मंत्र्यांशी चर्चा केली आहे अशी माहितीही कुमार यांनी दिली भारतासाठी आखाती प्रातांत शांतता प्रस्थापित होणं किती गरजेचं आहे याविषयी भारतानं आपली भ्मिका स्पष्ट केली असून वेळ पडल्यास या प्रातांमधून भारतीयांना हलवलं जाईल असं कुमार म्हणाले उत्तर भारतातल्या अनेक भागांना थंडीचा तडाखा बसला आहे उत्तराखंडमध्ये पर्वतीय भागांमध्ये सतत बर्फ पडत असून इतर काही भागांमध्ये पाऊस होत असल्यानं जनजीवन विस्कळीत झालं आहे

राजधानीत वाहत असलेल्या बर्फासारख्या थंड वार्यांनी आज किमान तपमान खाली आलं हवामान खात्यानं पर्वतीय भागातून येणार्या बर्फाळ वार्यामुळे आठवडा अखेरीपर्यंत तपमान आणखी खाली येईल असा अंदाज वर्तवला आहे क्वालालंपूर इथं सुरू असलेल्या मलेशिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत महिला एकेरीत भारतीय बॅडमिंटनपटू पी व्ही सिंधू आणि सायना नेहवाल यांनी आज उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली आहे

प्रूष एकेरीत समीर वर्मा आणि एच एस प्रनय द्स या फेरीतच बाद झाल्यानं भारताचं आव्हान संप्ष्टात आलं आहे

हाऊस ऑफ कॉमर्स मधे आज यावर अंतिम सुनावणी होईल तसंच प्रधानमंत्री बोरीस जॉन्सन या कराराला मंजुरी देतील तब्बल पन्नास वर्षांनी ग्रेट ब्रिटन युरोपीय संघातून बाहेर पडणार आहे पश्चिम आशियात अलिकडे घडत असलेल्या घडामोडींवर नेपाळ सरकार गांभिर्यानं नजर काढलेल्या निवेदनात म्हटलं आहे की पश्चिम आशियात नेपाळी विस्थापित कामगार मोठ्या प्रमाणावर काम करतात आणि म्हणून त्या प्रदेशातल्या नेपाळी लोकांची सुरक्षा हा नेपाळसाठी आत्यंतिक प्राधान्याचा विषय झाला आहे नागरिकत्व सुधारणा कायद्यान्सार आसाममधे साडेतीन ते चार लाख नागरिकांना नागरिकत्व मिळणार आहे असं आसामचे अर्थमंत्री हिमांता बिसवा सरमा यांनी सांगितलं

अरुणाचल प्रदेश राज्याला नागरिकत्व सुधारणा कायद्यातून वगळण्यात आल्यानं चकमा आणि हाजोंग शरणार्थींना या कायद्याअंतर्गत नागरिकत्व देण्याचा प्रश्नच उदभवत नाही असं अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू यांनी म्हटलं आहे

त्रिप्रात लवकरच अकराशे ग्रामसेवकांची निय्क्ती केली जाणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री बिप्लव कुमार देब यांनी आज केली पोलिस सप्ताह परेड कार्यक्रमात ते बोलत होते